हा संवाद नरेंद्र मोदी अँपवरही उपलब्ध आहे

ही माहिती वर्धा लोकसभा मतदार संघाचखिासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारा विली आहे

वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा नगर पालिकंख्या सभापती आणि स्थायी समितीच्या निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाचा वरचष्मा राहिला या निवडणुकीचपिठासिन अधिकारी म्हणून डॉ शरद जावळखिंनी कामकाज पाहिलं त्यांना मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडक यांनी सहकार्य कल्ल बांधकाम सभापती शिक्षण सभापती आरोग्य सभापती नियोजन सभापती आणि महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार निवडून आले आहेत स्थायी समितीमध्यस्ती भारिप बहुजन महासंघांचं वर्चस्व आहे धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीनं आज वाशिम इथं आक्रोश मळव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार विकास महात्मे यांनी दिली आहे गळ्वा विधानसभा निवडणुकीत दिलक्षीधनगर आरक्षणाचं आश्वासन सरकारनं यस्त्रा चाळीस दिवसात पूर्ण करावं अन्यथा गरज पडली तर सरकारनं त्यासाठी विश्वा अधिवध्मि बोलवावं अशी मागणी त्यांनी काल पत्रकार परिषदर्व कली

पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं तक्रिाल औरंगाबाद शे यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत दिव्यांगांकडप्राहण्याचा द्रष्टीकोन बदलणं हीच त्यांच्या सक्षमीकरणाची पहिली पायरी ठरव्य असं उपराष्ट्रपती एम

प्रसिद्ध संशोधक भारतरत्न सी एन राव यांना पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय प्रस्कार जाहीर झाला आहे संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर अंडिहान्स मटेरियल्स या संस्थेकडून महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे एकमतानं हा पुरस्कार प्राध्यापक सी एन राव यांना देण्याचं निश्वित केल्याचं जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अड्डिहान्स साइंटीफिक टिचर्स या संस्थेनं म्हटलं आहे स्मृतीचिन्ह आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे